कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला सरकारकडून दिला जाणारा चहापानाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता

त्यानंतर विधेयकं मांडली जाणार आहेत

तर दुसऱ्या दिवशी विधेयकं तसंच पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल यंदाच्या अधिवेशनात प्रश्नोत्तरे लक्षवेधी चर्चा होणार नाही विधीमंडळ सदस्यांसह कामकाजात सहभागी होणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणू संसर्ग चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे त्यासाठी विधिमंडळ प्रवेशद्वाराजवळ चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यांचा चाचणी अहवाल बाधित नसेल त्यांनाच विधिमंडळात प्रवेश दिला जाणार आहे सभागृहातली आसन व्यवस्थाही बदलण्यात आली आहे एका सदस्यानंतर दोन जागा सोडल्या जातील काही सदस्यांना प्रेक्षक गॅलरीत बसवलं जाणार आहे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत

यानुसार वैयक्तिक शेतकरी शेतकऱ्यांच्या क्रषी सहकारी संस्था क्रषी विज्ञान केंद्र क्रषी महाविद्यालये कृषी विद्यापीठे शेतकऱ्यांच्या भागीदारी संस्था किंवा कंपन्या या कृषी पर्यटन केंद्र उभारु शकतात या पर्यटन केंद्रांना पर्यटन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र मिळेल त्यांना बँक कर्जही मिळू शकेल दोन ते पाच एकर पर्यंत शेतीचे क्षेत्र असणाऱ्या ठिकाणी राहण्याची सोय असलेल्या खोल्या आवश्यक असून या ठिकाणी भोजन व्यवस्था आणि स्वयंपाक घर असणं आवश्यक आहे

विदर्भातील पूरग्रस्त भागात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तातडीची मदत देण्यास आणि वाढीव दराने मदत देण्यासाठी होणारा खर्च राज्य शासनाच्या निधीमधून देण्यासही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली या निधीतून पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना सानुग्रह अनुदान घर पडझडीसाठी मदत आणि मदत छावण्यांमधील नागरिकांना अन्न पाणी आणि वैद्यकीय देखभाल इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत राज्याल्या शासकीय वैद्यकीय आणि दंत महाविद्यालयातल्या प्राध्यापकांची रिक्त पदे निवड मंडळांमार्फत भरण्याचा कालावधी वाढवण्यास मंत्रिमंडळानं मंजूरी दिली

यापूर्वी ही पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जात होती

औरंगाबाद जालना आणि सोलापूर इथल्या रुग्णालयांमधे टेलीआयसीयू सेवेचा श्रभारंभ काल टोपे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते टेलीआयसीयू प्रकल्पाच्या मदतीनं कोरोना विषाणू संसर्गामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून आपण या सेवेचा राज्यभर विस्तार करण्यासाठी म्ख्यमंत्री उपम्ख्यमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले या सुविधेमुळे अतिदक्षता विभागातल्या रुग्णांना तंत्रज्ञानाच्या मदतीनं वेळीच उपचार तसंच मार्गदर्शन मिळू शकेल अशी माहितीही त्यांनी दिली

मात्र मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही या द्रध्वनीबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं पोलीस याचा सखोल तपास करत आहेत गंमत म्हणून देखील जर कोणी हा फोन केला असेल तरी त्याच्यावर पोलिस योग्य ती कारवाई करतील असंही ते म्हणाले दरम्यान या द्रध्वनीनंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरची सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आलीं

सुशांतसिंहच्या मृत्यूचा अंमली पदार्थांशी संबंध जाणून घेण्यासाठी ही चौकशी करण्यात येत आहे केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनंही काल सुशांतची बहिण मितू सिंह हिचा जबाब नोंदवला

प्रत्येकाला पोषण आणि आरोग्य सुनिश्चित करण्यासाठी लोकसहभागाला प्रोत्साहन देणं हे या अभियानाचं उद्दीष्ट आहे

त्याच्या मुलीच्या नावावर असलेल्या दवाखान्यात लाखो रुपयांची गर्भपाताची आैषधं गर्भपात करण्यासाठीचं साहित्य सोनोग्राफी करण्यासाठीची शिफारस पत्रं असं बेकायदेशीर साहित्य काल पहाटे महसूल पोलीस आणि आरोग्य विभागानं छापा टाकून जप्त केलं त्यावेळी ही कारवाई करण्यात आली स्त्रीभ्रूण हत्येतला दोषी डॉ मुंडे गेल्या सहा महिन्यांपासून जामिनावर आहे

राज्यात आतापर्यंत एका दिवसात आढळलेल्या रुग्णांमध्ये आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्ण संख्या आहे

काल या संचारबंदीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

लवकरच मतदार संघातल्या नागरिकांच्या सेवेसाठी हजर होणार असल्याची माहिती त्यांनी दिली

जालना जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर काल पाऊस झाला भोकरदन तालुक्यातल्या राजूर चांधई एक्को चनेगाव या भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मका ऊस बाजरी पिके आडवी पडल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे औरंगाबाद शहरातही काल द्रपारनंतर जोरदार पाऊस झाला यामुळे सखल भागात पाणी साठले तर काही भागाचा वीज पुरवठा खंडीत झाला नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातही काल दुपारनंतर मुसळधार पाऊस झाला उस्मानाबादमध्ये पहाटेपर्यंत संततधार सुरू होती परभणीसह जिंतूर तालुक्यातल्या चारठाणा परिसरात तर हिंगोली जिल्ह्यातही अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला पुणे आणि साताऱ्यासह राज्याच्या अन्य भागातही काल चांगला पाऊस झाला दरम्यान येत्या दोन दिवसांत कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे तर या काळात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे

यामुळे धरणाच्या एकूण बारा दरवाजातून जवळपास आठ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आलं आहे

ही आवक लक्षात घेता अजून काही दरवाजे उघडले जाण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे

गेल्या शुक्रवारी सकाळी ही तिजोरी चोरण्यात आली होती त्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम जमा होती अशी माहिती गुन्हा शाखेचे अधिकारी राजेंद्र सिंह गौर यांनी दिली आहे चोरीस गेलेल्या रोख रकमेसह तिजोरी आणि गुन्ह्यात वापरलेली कार एक दुचाकी असा एकूण पावणेसात लाख रूपयांचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आल्याची माहिती गौर यांनी दिली

राष्ट सेवा दल साने गुरुजी कथामाला मराठवाडा साहित्य परिषद तसंच मानवलोक वंचित विकास संस्था आदी संस्थांच्या माध्यमातून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते

दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब जनतेसाठी विविध योजना असून काही तांत्रिक बाबींमुळे मंजूर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नसल्याची तक्रारही केंद्रे यांनी केली आहे

मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ श्री व्यंकटेश्वर प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी काल या रस्त्यावरच्या खड्ड्यात बेशरमाची झाडं लावून निषेध व्यक्त केला

सोयाबीन पिकाची तक्रार क्रॉप इन्शुरन्स ऍपवर कशी करावी याचं प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं

जांभूळबेटाचं गतवैभव प्न्हा निर्माण करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत

स्पर्धेतला पहिला सामना चार वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि तीन वेळा विजेतेपद ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे त्यानंतर तीन नोव्हेंबपर्यंत प्रत्येक संघाचे एकमेकांबरोबर सामने होतील